म्हणून आता मुंबईचा आखीव रेखीव विकास करतोय असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे मुंबईत वांद्रे शिल्या कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच उद्घाटन आणि शिवडी वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन स्मार्ट वाहनतळ आणि वांद्रे कूर्ला संकूलात सायकल ट्रॅक आदी प्रकल्पांचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते नवं शहर वसवण्यापेक्षा हा विकास आव्हानात्मक असल्याचं ते म्हणाले यावेळी सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे खासदार राहूल शेवाळे महापौर किशोरी पेडणेकर एमएमआरडीएचे आयुक्त आर

राजीव आदी उपस्थित होते कोरोना संसर्गाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासन सावध झालं असून नागरिकांनी काळजी घ्यावी आणि कोविडसंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं प्रशासनानं म्हटलं आहे मराठवाङ्यातही अतिशय वेगानं वाढणाऱ्या कोरोना संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासन सतर्क झालं असून ही वाढ रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत औरंगाबाद शहरात गेल्या चार दिवसांपासून दररोज शंभरच्या वर रुग्ण येत असल्यामुळे महापालिकेनं किलेअर्क आणि एमजीएम क्रीडासंकुलातली कोविड केंद्रं पुन्हा सुरू केली आहेत पैठण तालुका प्रशासनानं तालुक्यातल्या सगळ्या आठवडी बाजारांवर बंदी घातली असून लग्न समारंभ अंत्यसंस्कार कोचिंग क्लास आणि हॉटेल्ससाठी कठोर नियम लागू केले आहेत जालना जिल्ह्यात मंगल कार्यालयं आणि कोचिंग क्लासेसची तपासणी मोहीम हाती घेतली आहे या जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या तीर्थक्षेत्र जयदेववाडी कुं सत्तावीस रुग्ण आढळल्यानं प्रशासन आणि गावकऱ्यांनी गाव बंद ठेवत यात्राही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहेत त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पड्रच नका असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे उद्यापासून चाचण्यांची संख्या आणखी वाढवली जाणार आहे जिल्हा परिषदेत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी याबाबत निर्देश दिले सुपर स्प्रेडर अर्थात अनेकांच्या संपर्कात येणारे भाजीवाले दूधवाले सलून घरकाम करणाऱ्या महिलांच्या चाचण्यांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले कोरोना संसर्ग कमी करायचा असेल तर सगळ्यांना स्वयंशिस्त बाळगावी लागेल असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलं आहे तूर्त लॉकडाऊन लावणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसू शकतो त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सकारात्मकरीत्या प्रतिसाद द्यावा असंही त्यांनी म्हटलंय

आठवडी बाजार गुरांचे बाजार बंद राहतील तर लग्न समारंभासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यासंदर्भातला आदेश जारी केला यंदा कोविड प्रादुर्भावामुळे दिंड्या पालख्या यांना बंदी घालण्यात आली आहे भाविकांनी एकादशीला पंढरपूरला येऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

तर तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी विना मास्क भाविकांना प्रवेश बंदी केली आहे उस्मानाबादमधल्या मध्यवर्ती शिवजयंती सार्वजनिक महोत्सव समितीनं आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केले आहेत हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला असून दररोज रुग्णसंख्या वाढत चालली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आता जिल्ह्यात धरणं आंदोलन आणि सभांवर बंदी घातली आहे

नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात असून नागरिकांनी मास्क सॅनिटायझर तसंच सुरक्षित अंतर राखून सहकार्य करावं म्हणजे प्रशासनाला कठोर निर्णय घेण्याची गरज पडणार नाही आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी केलं आहे सध्या नांदेड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे जिल्ह्यात लॉकडाऊन लावला असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत तसा संदेश समाज माध्यमाद्वारे प्रसूत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे

धार रस्त्यावर गोल्डन फंक्शन हॉलमध्ये पॉपुलर फ्रंट ऑफ डियाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं हजारों लोक जमा झाल्याबद्दल ही कारवाई केल्याची माहिती तहसीलदार डॉ

दुसऱ्यांदा असा प्रकार घडला तर मंगल कार्यालय विशिष्ट कालावधीसाठी सील केले जाईल असा श्वारा प्रशासनानं दिला आहे भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ख्लडच्या क्रिकेट संघासोबत होणाऱ्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी भारताच्या संघाची काल भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घोषणा केली

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पदार्पणाची संधी हुकलेल्या वरुण चक्रवर्ती याचीही संघात निवड झाली आहे ऋषभ पंत अक्षर पटेल आणि भुवनेश्वर कुमार यांच संघात पुनरागमन झालं आहे

राहुल शिखर धवन श्रेयस अय्यर हार्दिक पांड्या युजवेंद्र चहल वॅशिंगटन सुंदर टी नटराजन दीपक चहर शार्दुल ठाकूर नवदीप सैनी यांचा समावेश आहे

मालिकेतले सर्व सामने अहमदाबाद ॐ होणार आहेत

मुलांचं प्राथमिक शिक्षण मातुभाषेतच व्हायला हवं असं उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने बहुभाषिकतेविषयी आयोजित वेबिनारला संबोधित करत होते आजच्या काळात मुलांचं शिक्षण घरात बोलल्या जात नसलेल्या भाषांमधे होत आहे आणि ही दुद्दैवी गोष्ट आहे असं ते म्हणाले देशभरातल्या प्रशासनात मातृभाषेचा वापर करायची गरजही नायडू यांनी अधोरेखित केली कोरोना काळात आरोग्य कर्मचारी आणि सामान्य नागरिकांसोबतच सरकारच्या विविध विभागांनी उल्लेखनीय काम केलं अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे

महाराष्ट्र आणि केरळमधे दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत खबरदारी घेतली नाही तर कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो असा शिवाही राज्यपालांनी यावेळी दिला कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे मात्र विकासाच्या नावाखाली जंगलं आणि पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणात मत्स्य व्यवसाय पर्यटन बंदरे विकास यामध्ये राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना केंद्राने अधिक मदत करावी असे सांगितले ते काल नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते ही बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती

राज्यात वैविध्यपूर्ण मत्स्य विकास व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात येत असून त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर कोकणात रोजगार निर्माण होईल तसंच पर्यटनही वाढेल असंही मुख्यमंत्री म्हणाले

घर खरेदी करणाऱ्याला शिरतीची योग्य माहिती मिळावी यासाठी नाशिक महानगरपालिकेनं हेल्पलाईन सुरू केली आहे घर खरेदी करताना त्याची विक्री करणाऱ्यानं दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला जातो आणि नंतर अनेकदा फसवणूक झाल्याचं लक्षात येतं कधी मारतीचं बांधकाम बेकायदेशीर असतं ते अंशतः पूर्ण झाल्याचा दाखला असतो त्यातून अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ही हेल्पलाईन सुरू करण्याची कल्पना मांडली हेाती महापालिकेच्या या सेवेमुळे नागरीकांची घर खरेदीतली फसवणूक टळणार आहे